चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा लँडर विक्रम हा चांद्रयानाचा भाग मूळ यानापासून वेगळा करण्यात स्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आलं आहे बंगळुरू शिल्या शिक्षोच्या नियंत्रण कक्षातून वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी अवघ्या काही क्षणांत ही प्रक्रिया पूर्ण केली लँडर विक्रम आता चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत चंद्राच्या पृष्ठभागाजवळ जाण्यासाठी प्रवास करणार आहे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लँडरचं नाव विक्रम असं ठेवलं आहे पुढच्या टप्प्यात चंद्राच्या दक्षिण ध्र्वावर लँडर विक्रमशी संलग्न असलेलं रोवर प्रज्ञान उतरवण्यावर वैज्ञानिक लक्ष केंद्रीत करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी स्वच्छ भारत अभियानासाठी बील आणि मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानकडून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली प्रधानमंत्र्यांच्या नवनवीन कल्पना आणि योजनांची जगभरात प्रशंसा होत आहे स्वच्छ भारत अभियानासाठी मिळणारा हा पुरस्कार म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असेल

भारत आणि जपान यांच्यातलं सहकार्य मजबूत करण्यासाठी तसंच या भागात शांतता आणि स्रक्षा कायम राखण्यासाठीच्या मार्गांबाबत आज दोन्ही देशांमधे चर्चा झाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज सकाळी जपानचे संरक्षणमंत्री ताकेशी बिया यांच्यासह वार्षिक संरक्षणमंत्रीस्तरीय संवाद केला यावेळी भारत आणि जपान यांच्यातल्या संरक्षणविषयक सहकार्याबाबत उभय नेत्यांमधे व्यापक चर्चा झाली भारत प्रशांत क्षेत्रात सुरक्षा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशातल्या विशेष धोरणात्मक वैश्विक भागीदारीचं महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आलं

पाकपुरस्कृत दहशतवाद सुरु असेपर्यंत पाकबरोबर चर्चा करता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी थाबवण्याचा आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे पोलिस स्वतंत्र आणि निपक्षपणे या प्रकरणाची चौकशी करतील असे आदेश आज न्यायालयानं दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि तिर एकोणसत्तर जणांनी त्यांच्याविरुद्ध एक हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल नोंदवण्याच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कोणत्याही दबावाशिवाय ही चौकशी सुरू राहील असंही खंडपीठानं म्हटलं आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील तसंच राज्याच्या चौतीस जिल्ह्यांमधल्या निलंबित बँक कर्मचाऱ्यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक तसंच राज्य सहकारी समिती अधिनियमाअंतर्गत अर्ध न्यायिक चौकशी आयोगानंही या प्रकरणी अहवाल सादर केला होता त्यात अजित पवार आणि तिरांच्या निर्णयांमुळं बँकेचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी अटकेपासून हंगामी संरक्षण मिळवण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे जावं असं सर्वोच्च न्यायालयानं आज त्यांन सांगितलं त्यांना तिहार त्रुंगात पाठवलं जाणार नाही तसंच खटला चालवणाऱ्या न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला तर सीबीआय कोठडी गुरुवारपर्यंत वाढवली जाईल असा आदेश न्यायालयानं दिला चिंदबरम यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वारंटला तसंच कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या रिमांड आदेशाला चिंदबरम यांनी आवाहन दिलं आहे त्यावर उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत

अभिनंदन यांच्याबरोबर सफर करणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं धनोआ यांनी वार्ताहरांना सांगितलं धनोआ हे निवृत्त होण्यापूर्वी त्यांची ही शेवटची हवाई सफर असेल असं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे जमीनीच्या वाळवंटीकरणाच्या धोक्यावर मात करण्यासाठी कॉप फोरटिन परिषद आजपासून ग्रेटर नोयडा श्विं सुरु झाली आहे येत्या तेरा तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत प्रामुख्यानं जमीनीची होणारी धूप आणि वाळवंटीकरण या विषयावर चर्चा होणार आहे हवामान बदल ही एक जागतिक समस्या असून याचा परिणाम संपूर्ण जगावर पडतो असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या परिषदेत केलं या समस्येवर मात करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले जमिनीची होणार धूप ही स्थानिक समस्या असून यावरही तोडगा शोधला पाहिजे असं ते म्हणाले हवामान बदलाच्या गंभीर समस्येवर तोडगा शोधण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असून यातून ठोस पर्याय मिळतील असा विश्वासही जावडेकर यांनी व्यक्त केला तेरा दिवस ही परिषद चालणार असून या परिषदेत विविध देशांची तीन हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत

अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाच्या आगमनानं सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना केली मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत गणरायानं सर्वांना संकटांचा सामना करण्यासाठी बळ द्यावं असं साकडं त्यांनी गणरायाला घातलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर श्रिल्या घरी गणरायाचं आगमन झालं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतल्या श्रीसिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मुंबईकरांनी आज मोठ्या भक्तिभावाने आपले लाडके दैवत असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली

गणेशोत्सव हा संपूर्ण मुंबईकरांसाठी पर्वणीच असते देश विदेशातून नागरिक या उत्सवासाठी मुंबईत येत असतात चौपाटयांवर परदेशी पाहुण्यांना उत्सव पाहण्यासाठी व्यवस्था केली आहे गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोईग वाहने क्रेन्स जे सी बी मशिन्स बुलडोझर त्यादी यंत्रसामुग्रीदेखील विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आली आहे पुण्यातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं

दगडुशेठ हलवाई गणपती मंदीरात दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीनंतर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक दर्जावर विकासाची नवी उंची गाठण्यासाठी नव्या शैक्षणिक संशोधनाची गरज आहे असं मत मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज व्यक्त केलं राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एन

च्या एकोणसाठाव्या स्थापना दिवसानिमित्त नवी दिल्ली आयोजित केलेल्या कार्यक्रमात निशंक बोलत होते

सी ई आर टी

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णाच्या पुरुष एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात झालेल्या पराभवांमुळं भारताचं आव्हान संपुष्टात आलं